कोरोनावरील लस तयार करून आत्मनिर्भर भारताला चालना मिळाली असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन

विविध देशांना भारतात तयार झालेल्या कोविड प्रतिबंधक लसींच वितरण यापुढेही सुरूच राहणार

लसीकरण मोहिमेंतेर्गात उत्तर प्रदेशातील वाराणसी इथल्या लाभार्थ्यांशी पंतप्रधान मोदी यांनी आज द्रदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते कोरोना महामारी विरुद्धच्या लढ्यात कोविड योद्ध्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली असून त्यांना देण्यात येणाऱ्या या लसीकरण मोहिमेत सहभागी झाल्याबद्दल मोदी यांनी कोविड योद्ध्यांसह लसीकरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले तसच या मोहिमेमुळे नागरिकांमध्ये लसीकरणाबद्दल विश्वास उत्पन्न व्हायला मदत मिळेल असं सांगितलं या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना लस देणं हे महत्त्वपूर्ण पाऊल असून त्यामुळे ते यापुढे निर्भयपणे काम करू शकतील असा विश्वासही मोदी यांनी यावेळी व्यक्त केला संपूर्ण भारतीय बनावटीच्या या लसींच्या आपत्कालीन वापराला परवानगी देण हा राजकीय निर्णय नव्हता तर अनेक डॉक्टर्स आणि शास्त्रज्ञाशी बोलून हा निर्णय घेण्यात आला असल्याचंही पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं लस प्रवठा विविध देशांना भारतात तयार झालेल्या कोविड प्रतिबंधक लसींचं वितरण यापुढेही नियोजनबद्धरितीनं सुरूच राहील असं परराष्ट्र मंत्रालयानं आज सांगितलं लसी इतर देशांना पाठवताना देशात आवश्यक साठाही निश्वितपणे ठेवला जाईल अशी ग्वाही परराष्ट्र सचिव अनुराग श्रीवास्तव यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत दिली भारत लस निर्मितीचं एक प्रमुख केंद्र असल्याने अनेक देश भारताकडून लसींची मागणी करत असल्याचं ते म्हणाले

आग लागलेल्या इमारतीची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला ही दुर्घटना निवळ अपघात होता की त्यामागे घातपात होता याबद्दलचा निष्कर्ष काढण्याची घाई कुणी करू नये असं आवाहनही ठाकरे यांनी केलं ज्या इमारतीत आग लागली तिथं बीसीजी आणि अन्य प्रकारच्या लर्सीचं उत्पादन सुरू होतं त्या उत्पादनावर आगीचा निश्चितपणे परिणाम झाला आहे त्याचबरोबर कंपनीचं देखील मोठं आर्थिक नुकसान झालं आहे असं ठाकरे यांनी सांगितलं

हे कायदे सरकारने रद्द करावेत या मागणीवर अजूनही आंदोलनकारी शेतकरी संघटना ठाम आहेत बैठकीनंतर पाकारांशी बोलताना कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी पत्रकारांना सांगितलं की सरकार शेतकऱ्यांचं सर्वतोपरी हीत जपण्यासाठी वचनबद्ध असून आतापर्यंत आंदोलनकारी शेतकरी संघटनांबरोबर चर्चेच्या अनेक फेन्यांद्वारे विविध पर्याय सरकारने सुचवले आहेत या कृषी कायद्यातील प्रत्येक तरतुदींबद्दल विस्ताराने चर्चा करण्यासाठी सरकारने हे कायदे दीड वर्ष स्थगित ठेवण्याचा प्रस्तावही शेतकरी संघटनांना दिला आहे मात्र हे आंदोलन संपू नये आणि आणि तोडगा निघू नये यासाठी काही बाह्य शक्ती कार्यरत असल्याचा आरोप तोमर यांनी यावेळी केला दरम्यान हे कायदे स्थगित ठेवण्याचा सरकारचा प्रस्ताव शेतकरी संघटनांनी फेटाळला आहे

त्यानंतर राजपथ अमर जवान ज्योती इंडिया गेट आणि नॅशनल स्टेडीयम या मार्गावरून हे सराव संचलन होईल यासाठी दिल्ली पोलिसांनी वाहतूक यंत्रणेत आवश्यक बदल केला आहे या मार्गावरची वाहतूक आज संध्याकाळ पासूनच बंद करण्यात आली आहे संचलन श्रम मंत्रालय प्रजासत्ताक दिनी नवी दिल्लीतल्या राजपथावर होणाऱ्या संचलनात या वर्षी श्रम आणि रोजगार मंत्रालयाचा चित्ररथ सहभागी होणार आहे कामगार धोरणात नुकत्याच करण्यात आलेल्या सुधारणांचं सादरीकरण यातून केलं जाणार आहे श्रमाला प्रतिष्ठा आणि सर्वांसाठी समान अधिकार अशी या चित्ररथाची संकल्पना आहे कामगार धोरणातल्या सुधारणांच्या अंमलबजावणीमुळे झालेलं परिवर्तन यातून प्रदर्शित केलं जाणार आहे जयंती नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती उद्या देशभर पराक्रम दिवस म्हणून साजरी केली जाणार आहे कोलकाता इथं पराक्रम दिवस कार्यक्रमाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे

या योजनेमुळेच गुजरातमध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी क्रांती झाली आणि दुर्गम भागातल्या गरीब गरजूंनाही तंत्रज्ञानाचा लाभ घेण शक्य झालं असं मोदी यांनी म्हटलं आहे नेतार्जीचे विचार आणि आदर्श आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठी प्रेरणा देत राहतील असही पंतप्रधानांनी आपल्या ट्वीत संदेशात म्हटलं आहे

याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

खूप वर्षांनी एका रेल्वेस्थानकावर भेटणाऱ्या प्रियकर प्रेयसीची गोष्ट सांगणारा लॉग टाइम नो सी स्वतःच्या लैंगिकतेबरोबरच वडिलांबरोबरच्या नात्यांचा शोध घेणाऱ्या मुलाची गोष्ट सांगणारा लोला ब्राझिलमधल्या कार्निव्हलमध्ये नृत्य स्पर्धेत पारितोषिक मिळवण्याची इच्छा धरण्याबरोबरच खूप वर्षांनी भेटणाऱ्या वडिलांच्या गुण आणि अवगुणांची पडताळणी करणाऱ्या मुलाची गोष्ट सांगणारा कार्निव्हल असे चित्रपट यंदा विशेष दाद मिळवून गेले मानवी भावभावनाचं विलक्षण दर्शन घडवणारे हे चित्रपट प्रेक्षकांच्या हृदयाला हात घालत आहेत अकासा माय होम या चित्रपटासाठी राडू सिओर्निसीयुक यांनी तब्बल चार वर्षं चित्रीकरण केल्याचं सांगितलं शहरापासून लांब ठिकाणी वीस वर्ष राहत असलेल्या एका कुटुंबाचं तब्बल तीनशे तासांचं चित्रीकरण त्यांनी केलं आणि त्यातून संकलन करत हा आगळावेगळा चित्रपट तयार झाल्याचं त्यांनी सांगितलं भारतीय चित्रपटांचं भवितव्य आव्हानं आणि संधी या विषयावर परिसंवाद आज आयोजित करण्यात आला होता ओटीटी या माध्यमामुळे एकपडदा चित्रपटगृहांनी स्वतःची ओळख गमावल्याचं मत या परिसंवादात व्यक्त करण्यात आलं आकाशवाणी बातम्यांसाठी मंदार कुलकर्णी पणजी

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शिक्षण विभागाने आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत

निवडणक आयोग दौरा पश्चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणूक स्वतंत्र निष्पक्ष नैतिक आणि शांततामय वातावरणात व्हावी यासाठी निवडणूक आयोग सर्व प्रकारची पावलं उचलणार असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी आज कोलकाता इथं वार्ताहर परिषदेत स्पष्ट केलं अरोरा यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोगाच्या सदस्यांची समिती तीन दिवसाच्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर निवडणूकपूर्व पाहणीसाठी आली होती आज हा दौरा संपल्यावर पत्रकार परिषदेत अरोरा यांनी माध्यमांना याबाबत माहिती दिली ते म्हणाले की विधानसभा निवडणुकीसाठी पोलीस आणि नागरिक कार्यकर्त्यांचा वापर राजकीय पक्षांना करता येणार नाही तसच निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर कोणत्याही राजकीय पक्षांना मोटर बाईक रॅली काढण्याची परवानगी दिली जाणार नाही राज्यात योग्य वेळी केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान कडक बंदोबस्तासाठी तैनात केले जातील निवडणुकीसंदर्भात काम करणारे कार्यकर्ते आणि निवडणूक कर्मचाऱ्यांनी निर्भय वातावरणात काम करावं असं आवाहनही अरोरा यांनी यावेळी बोलताना केलं दौऱ्याच्या पहिल्या दिवशी निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींनी पश्चिम बंगालचे मुख्य सचिव गृह सचिव पोलीस महासंचालक कोलकाताचे पोलीस आयुक्त आणि राज्यातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली

उत्तराखंडमधील अल्मोडा आणि गुजरातमधील सोमनाथ जिल्ह्यात मृत कोंबड्यांच्या नमुन्यात एवियन इंफ्लूएन्झाची लक्षणं आढळून आली आहेत जम्मू काश्मीरमध्ये कावळ्यांमध्ये आणि उत्तराखंडच्या टिहरी पर्वत रांगांमध्ये कालीजी तितर या पक्ष्यांमध्ये ही बर्ड फ्लूची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे दरम्यान राजस्थानमधील अलवार जिल्ह्यात मृत कावळ्यांमध्ये बर्ड फ्लूची लक्षणं आढळून आली नसल्याचं प्रशासनाने सांगितलं

रेल्वे वदे भारत भारतीय रेल्वेने वंदे भारत सारख्या रेल्वेंसाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्याचं निश्वित केलं आहे खरेदीसोबतच पाच वर्षांसाठी वार्षिक देखभाल यात अंतर्भूत आहे

आर डी ओ

अवतार चित्रपटातल्या चलो बुलावा आया है या भजनानं त्यांना अमाप लोकप्रियता मिळवून दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नरेंद्र चंचल यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे लडाख खेलो इंडिया तिरंदाजी हा लडाख प्रदेशातील लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असून आता तिथल्या युवकांनी पारंपरिक तिरंदाजीबरोबर आधूनिक तिरंदाजी कौशल्यही आत्मसात करायला सुरुवात केली आहे त्याला प्रोत्साहन देण्यासाठी लडाख केंद्रशासित प्रदेशात आयोजित पहिल्या खेलो इंडिया हिवाळी क्रीडा मोहोत्सावाअंतर्गत लेहमध्ये प्रशासनाने आयोजित केलेल्या तिरंदाजी स्पर्धेचं उद्घाटन केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजीजू यांच्या हस्ते झालं